वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून समुद्राच्या अक्राळ विक्राळ लाटांनी किनारपट्टी हादरली आहे अजस्त्र लाटा आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ यामुळे मालवण दांडी वायरी भागात काही ठिकाणी समुद्राच्या लाटांनी शिरकाव केला असून देवबाग मोबारवाडी शिली स्मशानभूमी समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केली आहे वादळसदृश परिस्थितीमुळे मच्छीमारानी आपल्या होड्या सुरक्षित स्थळी हलवल्या आहेत बंदरात तीन नंबरचा बावटा लावला आहे दरम्यान देवबाग किनाऱ्यावर समुद्राच्या अजस्त्र लाटांनी थैमान घातलं देवबाग डिंगेवाडी ते मोबारवाडीच्या पट्ट्यात बंधारा पार करून लाटा काल रात्री लोकवस्तीत घुसल्या

अरबी समुद्रात वायु चक्रीवादळ सक्रीय झाल्यामुळे आज आणि उदया समुद्र खवळलेला राहील त्यामुळे किनारपट्टी भागात सतर्कतेचा आआरा देण्यात आला आहे

गूजरातमधल्या ज्या भागाला वायू चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे त्या भागातून जाणा या काही रेल्वेगाडया मध्येच थांबवण्याचा तर काही गाडया रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे गुजरातमधल्या वेरावल ओखा पोरबंदर भावनगर भूज आणि गांधीधाम रेल्वेस्थानकांपर्यंत येणा या पॅसेजंर आणि लांब पल्ल्याच्या गाडया आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सकाळपर्यंत मध्येच थांबवण्यात येणार आहेत तर यापैकी काही गाडया रद्द केल्या जातील

जिओ टॅगिंग आणि डिजिटलीकरणामुळे या सर्व दस्तावेजांची सुरक्षा आणि पारदर्शकता राखली जाईल असं त्यांनी सांगितलं यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात येईल असही नक्वी यांनी स्पष्ट केलं मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणी पुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आज वर्षा निवासस्थानी मनमाड शहर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या योजनेसाठी लोकवर्गणीचा हिस्सा म्हणून नगरपरिषदेने दहा कोटींची तरतूद केली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे प्रकल्पातून कालवे खोदण्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली गेल्या अनेक दिवसांपासून हे कालवे भूमिगत अथवा जलवाहिन्यां द्वारे व्हावेत असा श्विल्या शेतकऱ्यांचा आग्रह होता मुख्यमंत्र्यांच्या दालनात काल झालेल्या बैठकी नंतर आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली

आज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की गडचिरोली पोलिस मागील अनेक दिवसांपासून या दोघांचा शोध घेत होते पोलिसांनी त्यांना सोमवारी ताब्यात घेतलं होतं

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देऊन सन्मानानं स्थान द्यावं अशी मागणी रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे

पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडनमधल्या रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिजने आज फेटाळला नीरवचा जामीन नामंजूर होण्याची ही चौथी वेळ आहे नीरव मोदी हा त्याच्याविरोधातील पुरावे नष्ट करू शकतो तसंच खटल्याला बाधा आणू शकतो त्यामुळे त्याला जामीन नाकारण्यात येत आहे असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आज जागतिक बालमजूरी विरोधी दिन साजरा होत असून मुलांनी मजूरी नाही तर उज्वल भाविष्याची स्वप्न बघावीत ही यावर्षीची संकल्पना आहे

केंद्र सरकारही या समस्येच्या निराकरणासाठी वेगवेगळे कायदे निर्माण करुन त्यांची अंमलबजावणी करत सर्वंकष धोरण राबवत आहे मुलांसाठी आदर्श ठिकाण कामाची जागा नसून शाळा हीच आहे असं श्रम अणि रोजगार मंत्रालयाचे सचिव हिरालाल सामरीया यांनी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सांगितलं

प्रीती राठी एसिड हल्ला प्रकरणी अंकूर पन्वर याला दोषी ठरवण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला असून त्याची फाशीची शिक्षा मात्र बदलून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

हल्ल्यानंतर महिनाभरातच प्रीतीचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं होतं

पश्चिम रेल्वेच्या बोर्डी रेल्वे स्थानकाजवळ पुलाचं काम सुरू असताना जोराच्या वाऱ्यामुळे गडर झुकल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक आज विस्कळीत झाली पालघर जिल्ह्यात आज सकाळ पासून पाऊस आणि जोरदार वारे वाहत होते

सुरक्षेच्या दृष्टीनं पश्चिम रेल्वेच्या विरार पासून डहाणू मार्गाकडील रेल्वे सेवा बंद करण्यात आली

राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर करण्यात आला आहे

ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज ही घोषणा केली

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना कळवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतची क्रिकेट विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड झाली आहे शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतल्या सहभागाबाबत अनिश्वितता निर्माण झाल्यानं पंत याची निवड करण्यात आली आहे भारतीय संघाच्या उद्या होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो क्लंडला भारतीय संघात दाखल होईल वेस्ट डिंज संघाचा माजी कर्णधार क्रिकेटपटू ब्रायन लारा ताडोब्यात अभयारण्यात व्याघ्र दर्शनासाठी दाखल झाला आहे ब्रायन लारानं आज सकाळी सहकुटुंब जंगल सफारीचा आनंद लुटला ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पाची भुरळ संपूर्ण जगात पसरली असून आजवर सचिन तेंडूलकर अभिनेता अमिताभ बच्चन उद्धव ठाकरे राज ठाकरे अशा दिग्गजांनी श्वे आतापर्यंत हजेरी लावली आहे